आणि विश्वचषक स्पर्धेत भारत आणि पाकिस्तान सामन्यात पावसाचा व्यत्यय

निवडणक आयोगानं राज्यसभेच्या सहा जागांसाठी पोटनिवडणका घेण्याची घोषणा केली आहे

राज्यसभेच्या या जागांसाठी पाच ज्लै रोजी मतदान घेतलं जाईल राज्य सभेत ग्जरातमधून खासदार असलेले अमित शाह आणि स्मृती ईराणी या लोकसभेत निवडून गेले असून बिहारचे रविशंकर प्रसादही न्कत्याच झालेल्या निवडणूकीत विजयी झाल्यानं तीन जागा रिक्त झाल्या तर ओडीशाच्या सर्व तीन जागांपैकी अच्य्तानंद सामंता हे लोकसभेत निवडुन गेले असून प्रताप केसरी देव आणि सौम्य रंजन पटनायक हे दोघे ओडीशा विधानसभा निवडण्कीत विजयी झाल्यानं आणखी तीन जागा रिक्त झाल्या आहेत उदयापासून सूरू होणा या संसदीय सत्राच्या पार्श्वभूमीवर आज नवी दिल्ली इथं सर्वपक्षीय बैठक बोलावण्यात आली होती यावेळी दोन्ही सदनांचं काम सुरळीतपणे पार पाडता येण्यासाठी विरोधी पक्षांनी सहकार्य करण्याचं आवाहन सरकारतर्फे करण्यात आलं पंतप्रधान नरेंद्र मोदी संरक्षण मंत्री राजनाथ सिंग संसदीय कामकाज मंत्री प्रल्हाद जोशी कॉग्रेस पक्षाचे गुलामनबी आझाद आनंद शर्मा एन सी पी नेत्या सुप्रिया सुळे डी एम

चे टी

एम सी चे डेरेक ओ ब्रायन नॅशनल कॉन्फरंसचे फारूक अब्दुल्ला अखिल भारतीय अण्णा द्रमुक आणि समाजवादी पक्षाचे नेते यावेळी उपस्थित होते

तिहेरी तलाक व्यतिरिक्त या सत्रात सादर होणा या महत्वाच्या विधेयकांमध्ये केंद्रीय शैक्षणिक संस्थामधील शिक्षकांचं आरक्षण आणि आधारसहीत अन्य कायद्यांमधील स्धारणा यांचा समावेश आहे

यावेळी त्यांनी सहकुटंब रामलल्लाची पूजाही केली त्यानंतर सरकारनं राम मंदिरासाठी अध्यादेश आणावा कायदा करून मंदिर बनवावं असे उद्गार त्यांनी अयोध्येतल्या पत्रकारांशी संवाद साधताना काढले उद्या संसदेचं कामकाज सुरू होत आहे त्यापूर्वी शिवसेनेचे खासदार प्रभू रामाच्या दर्शनासाठी आल्याचंही त्यांनी सांगितलं कृषीक्षेत्रात धोरणात्मक सुधारणा करण्याकरता एक उच्चस्तरीय कृतीदल स्थापन करायची घोषणा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी काल नवी दिल्लीत नीती आयोगाच्या नियामक मंडळाच्या बैठकीत केली होती

या कार्यक्रमात आपल्या कल्पना आणि सूचना नमो अॅप किंवा माय जी ओ

बिहारमध्ये आलेल्या उष्णतेच्या तीव्र लाटेनंतर मेंदुज्वर आणि तशीच लक्षणे असलेले इतर आजारही स्थानिकांमधून दिसून येत आहे त्यात बेग्सराय पूर्व चंपारन सीता मडी वैशाली आणि जेहानाबाद या जिल्ह्यांचा प्राम्ख्यानं समावेश आहे दरम्यान केंद्रीय आरोग्य मंत्री डॉ हर्ष वर्धन यांनी आज मुजफ्फरपूर इथं जाऊन परिस्थितीचा आढावा धेतला तसंच केंद्र सरकारकडून शक्य ती मदत देणार असल्याचं आश्वासनही डॉ हर्ष वर्धन यांनी दिलं मुंबईत राजभवनात आज राज्य मंत्रिमंडळाचा विस्तार झाला

राधाकृष्ण विखे पाटील जयदत क्षीरसागर आशिष शेलार संजय क्टे स्रेश खाडे डॉक्टर अनिल बोंडे प्राचार्य अशोक उईके आणि डॉक्टर तानाजी सावंत यांना कॅबिनेट मंत्री म्हणून तर योगेश सागर अविनाश महातेकर संजय उर्फ बाळा भेगडे डॉक्टर परिणय फुके आणि अतूल सावे यांना राज्यमंत्री म्हणून राज्यपाल सी विद्यासागर राव यांनी पद आणि गोपनीयतेची शपथ दिली दरम्यान विष्णू सावरा राजक्मार बडोले प्रवीण पोटे दिलीप कांबळे प्रकाश मेहता आणि अंबरिश अत्राम या मंत्र्यांनी आपल्या पदाचे राजीनामे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे स्पूर्द केले यवतमाळच्या राळेगाव विधानसभा मतदारसंघाचे आमदार प्रा अशोक उईके यांची मंत्रिमंडळात वर्णी लागल्यावर आजपाच्या कार्यकर्त्यांनी जल्लोश केल्याचं आमच्या प्रतिनिधीनं कळवलं आहे तसंच ब्लढाणा जिल्हयातील डॉ संजय कृटे यांची मंत्रीपदी निवड झाल्याबददल कार्यकत्र्यांनी फटाके फोडून आनंद साजरा केल्याचं ब्लढाणा प्रतिनिधी कळविलं आहे गडचिरोली जिल्ह्यातील क्रखेडा तालुक्यातील जांभूळखेडा गावाजवळ महाराष्ट्रदिनी झालेल्या भूसुरुंगस्फोटप्रकरणी पोलिसांनी दोन जणांना अटक केली आहे दिलीप श्रीराम हिडामी आणि परसराम मनिराम तुलावी अशी अटकेतील आरोपींची नावे असूनए दोघेही क्रखेडा तालुक्यातील लवारी येथील रहिवासी आहेत दोघेही नक्षली असल्याचे पोलिसांनी म्हटले आहे

या दोघांना जांभूळखेडा भूसुरुंगस्फोट अन्य गुन्ह्यांविषयी पोलिसांनी विचारणा केली असता त्यांनी लवारी इथल्या नक्षल सदस्यांमार्फत स्फोट घडविल्याची माहिती दिली यावरुन तसेच अन्य तांत्रिक प्राव्यांवरुन पोलिसांनी दोघांना अटक केली आहे

रमेश श्रीहरी चौधरी आणि प्रा राजेश केशवराव कात्रटवार अशी दोर्षींची नावे असून ते गडचिरोली येथील रहिवासी आहेत राष्ट्रीय स्वयसेवक संघाच्या ततीय वर्ष संघ शिक्षा वर्गाच्या समारोपाचा आयोजन आज नागप्रातील रेशीमबाग मैदानावर करण्यात आला आहे सायंकाळी होणा या या कार्यक्रमात राष्ट्रीय स्वंयसेवक संघाचे सरसंघचालक डॉ मोहन भागवत उपस्थितांना संबोधित करतील

जोपर्यंत देशातील शेतकरी समृद्ध होत नाही तोपर्यंत देश सर्वागीण प्रगती करू शकत नाही शेतकऱ्यांच्या आय्ष्यात सकारात्मक बदल घडवून आणत त्याला समृद्ध करण्याचे काम केंद्र आणि राज्य शासन करीत आहे त्यामुळे या दोन्ही सरकारच्या कृषि योजनांचा केंद्रबिंद हा शेतकरी आहे असे प्रतिपादन अन्न आणि औषध प्रशासन राज्यमंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री मदन येरावार यांनी आज बुलडाणा जिल्हयातील मलकापूर येथे केले

अंजनगाव सुर्जी पंचायत समितीच्या इमारतीचे भूमिपूजन करताना ते बोलत होते

सी सी विश्वचषक क्रिकेट स्पर्धेत आज मॅनचेस्टर मैदानावर भारताचा सामना पारंपारिक प्रतिस्पर्धी पाकिस्तान विरूध्द होत आहे पाकिस्तानं नाणेफेक जिंकूण प्रथम क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय घेतला भारताची सलामीची जोडी रोहीत शर्मा के एल राहल यांनी चमकदार खेळी केली रोहित शर्मानं शतक झळकावत धाव संख्येत मोठं योगदान दिलं

एल

दरम्यान पावसामुळं खेळ थांबला आहे

अशी माहिती आसोला मेंढा प्रकल्प नूतनीकरण विभाग सावलीचे कार्यकारी अभियंता श्री

पावसाला विलंब होत असून रोहिणी व मंग नक्षत्र कोरडे गेल्याने शेतकरी चिंतेत आहे ही आवश्यकता लक्षात घेऊन खरीप हंगामाकरिता आसोलामेंढा प्रकल्प कार्यालयाने आसोला मेंढा धरणात उपलब्ध पाण्याच्या साठ्यान्सार आणि शेतकऱ्यांच्या आवश्यकतेन्सार पाणी सोडण्याचा निर्णय धेतला

तरी खरीप हंगामाच्या सिंचनासाठी पाणी मिळवण्याकरिता संस्थेच्या लाभधारकांनी त्यांचे पाणी मागणी अर्ज संबंधित पाणीवापर संस्थेकडे सादर करावे असे आवाहन आसोला मेंढा प्रकल्प नूतनीकरण कार्यालयामार्फत करण्यात आले आहे